पूर्व लडाखमध्ये असलेल्या परिस्थितीसंदर्भात आज राज्यसभेत निवेदन देताना ते बोलत होते टप्प्याटप्प्यानं आणि समन्वय साधून भारत चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल असं ते म्हणाले चीनचे अयोग्य दावे भारतानं कधीच मान्य केले नाहीत तसंच दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले तरच द्विपक्षीय संबंध राखले जातील असं भारतानं नेहमीच म्हटलं असल्याचं संरक्षणमंत्री म्हणाले

भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही असं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं

द्विटरचे वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची काल बैठक झाली यांनतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं द्विटरविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली

जागतिक डाळी दिवसाच्या निमित्तानं भारतीय डाळी संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

जिल्हा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या मोहीमेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

मुंबईत राज्य शुश्र्षा आणि निमवैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते रुग्ण बरा होण्यामध्ये डॉक्टरांबरोबरच परिचारिकासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं

ते काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते

राहुल पाटील यांनी केली आहे पाण्याअभावी शेतीचे मोठं नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याअभावी नागरिक तसंच जनावरांचे हाल होत असल्याचं पाटील यांनी काल औरंगाबाद लाभक्षेत्र विकास विभागाचे मुख्य अभियंता तसंच मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे